आधार योजना घटनात्मक दृष्ट्या वैध तसंच स्रक्षित असून बनावट आधारपत्र तयार होणं शक्य नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षते खालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं आज आधार संदर्भात दाखल विविध याचिकांवर स्नावणी दरम्यान हे मत नोंदवलं मात्र शैक्षणिक संस्थांना शाळेसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आधार पत्र अनिवार्य करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे द्रसंचार सेवा किंवा बँकेत बचत खाते उघडण्यासाठी आधार पत्र बंधनकारक करता येणार नाही मात्र आयकर विवरणपत्र तसंच पॅन कायम खाते क्रमांकासाठी मात्र आधार बंधनकारक असेल असं न्यायालयानं म्हटलं आहे

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अन्सूचित जाती जमातीच्या एकूण लोकसंख्येचा विचार करावा अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली असं आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारांना या प्रवर्गाच्या मागासलेपणासंदर्भात संपूर्ण आकडेवारी सादर करण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं

यासाठी तेवीसशे कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे या इंजिनांम्ळे या रणगाड्यांची क्षमता वाढेल आणि य्द्धकाळात ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतील असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे यातल्या बह्तेक इंजिनांचं उत्पादन आय्ध कारखाना मंडळातर्फे केलं जाणार आहे संरक्षण खरेदी प्रक्रियेतल्या नियमांमध्ये स्धारणा करण्यालाही या परिषदेनं मंज्री दिली संरक्षणसंबंधी खरेदीसाठी लागणारा वेळ कमी करण्याबरोबरच ती प्रकिया अधिक सोपी करण्याच्या हेतूनं या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे

सैन्याचं धैर्य आणि त्याग यांच्या सन्मानार्थ येत्या श्क्रवारपासून रविवारपर्यंत पराक्रम पर्व साजरं होईल कार्यक्रमाचा म्ख्य सोहळा दिल्लीत इंडिया गेट आणि राजपथ इथं आयोजित केला आहे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील

विशेष न्यायाधीशांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याखाली नीरव मोदीला समन्स जारी केलं आहे

सातारा जिल्ह्यातल्या पोलादप्र महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात आज सकाळी दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे दरड हटवण्याचं काम स्रू झालं नसल्यानं घाटमार्गातली एकेरी वाहतूक कायम ठेवण्यात आली असून जड वाहनांना घाटात प्रवेशबंदी लागू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाचं कामकाज गतीनं स्रु करावं तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी काल परभणी इथं वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं असंघटीत कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तत्काळ स्रु करा कल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करावी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावं घरक्ल योजनेत वृतपत्र विक्रेत्यांसाठी राखीव जागा ठेवाव्या आदी मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं